प्रत्येक सण तसंच कार्यक्रमांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संयम आणि साधेपणाचं यंदा दर्शन होत असून नागरिकांना आपली जबाबदारी दायित्वाचं भान असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे आकाशवाणीवरील मन की बात े कार्यक्रमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला या कार्यक्रमातल्या द्रसऱ्या टप्प्याचा हा पंधरावा भाग होता लहान म्लांनी संसर्गाच्या काळात दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांनी प्रशंसा केली भारतातल्या म्लांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील खेळणी उत्पादन करण्यामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकेल यावर विचारमंथन करत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक क्षेत्रात देश आत्मनिर्भर व्हायला हवा असं त्यांनी यावेळी नम्द केलं तसंच यासाठी सर्वांनी आत्मविश्वासानं प्ढं यायला हवं असं आवाहनही केलं पंतप्रधानांनी देशातल्या शेतकरी बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली कोरोनाच्या संकटातही शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली असं सांगून त्यांनी यावर्षी शेती उत्पादनात झालेल्या वाढीबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आपल्या देशाच्या ऋत्मानान्सार आणि प्रदेशांन्सार पिकांची माहिती देणारा भारतीय कृषी कोष तयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका महत्वाची असते असं सांगून मराठवाड्यातल्या बीड पोलिसांनी आपला साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला होता या भावूक प्रसंगाचा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उल्लेख केला

देशातल्या शिक्षकांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं शिक्षकांच्या समोर परिवर्तनाचं एक मोठं आव्हान आहे आपल्या सर्व शिक्षकांनी या आव्हानाला समस्या न मानता त्याचा संधी म्हणून स्वीकार केला याचा मला आनंद वाटतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले

व्यवसायाच्या व्यवहार्यतेचा विचार करून कर्जाच्या ताणांसंबधी विशिष्ट चौकट तयार करण्यात येत आहे यासाठी बँकेच्या धोरणांना अंतिम रूप देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत बँकावर आलेला कर्ज ताण कमी करण्यासाठी स्करतेने आणि वेगाने धोरणांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे यावर या आढावा बैठकीत भर देण्यात येणार आहे चालू आर्थिक वर्षाच्या वस्तू आणि सेवा कर भरपाईसाठी केंद्र सरकारनं राज्यांना कर्जाचे दोन पर्याय स्चवले आहेत यापैकी एकाची निवड करुन राज्यांनी सात दिवसांत कैंद्राला कळवायचं आहे येत्या मंगळवारी राज्यांचे अर्थसचिव आणि केंद्रीय अर्थसचिव तसंच अर्थ विनियोग विभागाचे सचिव यांच्यात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत जीएसटी संबंधी सर्व मुद्द्यांवर चर्चा करुन राज्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील असं केंद्र सरकारनं एका पत्रकाद्वारे सांगितलं आहे जम्मू आणि कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात सीमा स्रक्षा दलाला भारत पाक आंतरराष्ट्रीय सीमेजवळ खोदण्यात आलेलं साडेचारशे फ्टांच एक भ्यार सापडलं असून वाळूच्या पोत्यांनी ते व्यवस्थित लपवण्यात आलं होतं बी एस एफचे महानिरीक्षक एन

जामवाल यांनी सांगितलं की या पोत्यांवर ती पाकिस्तानतून आणल्याच्या खुणा आहेत तसंच भुयार बनवण्याचं काम सुनियोजित आणि पूर्ण काळजीपूर्वक करण्यात आलं आहे पाकिस्तानी यंत्रणेच्या परवानगी खेरीज हे काम करता येणे अशक्य असल्याचंही त्यांनी सांगितलं

स्रक्षा दलांनी श्रीनगर शहरालगत एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना आज ठार केलं तर जम्मू आणि काश्मीर पोलिस दलाच्या एका सहायक फौजदाराला यात वीर मरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पांठा चौकात पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका नाक्यावर दहशतवाद्यांनी काल रात्री उशिरा गोळीबार केला होता त्यानंतर या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती आज सकाळी या ठिकाणी चकमक सुरू झाल्यानंतर तीन दहशतवादी मारले गेले तर एक सहायक फौजदार बाबू राम यांना वीर मरण आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

उद्याच्या उद्या ही समिती क्लग्रु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे

सिरोंचा जवळील प्राणहिता नदीवरील तसंच इंद्रावती नदीवरील पाताग्डम इथल्या पूलांचे बेजरपल्ली अहेरी रस्त्यावरील लंकाचेन इथला पूल आणि बेजूरपल्ली देवलमरी अहेरी रस्ता गरंजी पुस्टोला रस्ता दुरूस्ती या पूर्ण झालेल्या कामांचं उद्घाटन गडकरी आणि शिंदे यांच्या हस्ते झाले तसंच पेरमिली बांडिया पर्लकोटा आणि वैनगंगा नदीवरील चार नवीन प्लांच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण खासदार अशोक नेते डॉ रामदास अंबटकर आदी व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते नागपुरात आपण ब्रॉडगेज मेट्रो आणली असून हे काम गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वेस्थानकापर्यंत वाढवणार आहोत यामुळे अगदी तासाभरात नागपूरह्न गडचिरोलीला पोहचता येईल

मात्र ही परवानगी प्रतिबंधित क्षेत्राला लागू होणार नाही

चित्रपटगृह तरण तलाव मनोरंजन पार्क बंदिस्त नाट्यगृह बंदच राहाणार आहेत गृह मंत्रालयाची मंजूरी मिळालेल्या वहातुकीशिवाय इतर सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वहातुक बंदच राहाणार आहे

हा निर्णय सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक चर्चा करून घेतला गेला आहे असंही गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं

विदर्भात सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे

शासनाने शेतक यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फ्ले शेतकरी कर्जम्क्ती योजना स्रू केली या योजनेचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतक यांना मिळत आहे

ही बाब जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अतिशय गांभिर्याने घेतली असून प्रशासनाला त्यांनी सूचना केल्या आहेत महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूरसह नागपूर जिल्ह्यातही पूर सदृश परिस्थिति निर्माण झाली आहे मध्य प्रदेशतील काही नद्या भरून वाहत असल्यामुळे नजीकच्या महाराष्ट्रातील गावांमध्ये पूर आला आहे